त्याचबरोबर सर्वाधिक रोजगारही राज्यात निर्माण झाले राज्याला पहिल्या क्रमांकावर नेण्याचं काम भाजपा सरकारने केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं महाजनादेश यात्रा काल पुण्यात दाखल झाली महाजनादेश यात्रेला लोकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपच बहुमतानं जिंकून येईल असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाचे काम बंद पडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले

वाहतूक समस्या मुख्यमंत्री पुणे शहराची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मेट्रो रिंग रोड इलेक्ट्रिक बस उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग असे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात आले आहेत

कार्यकर्त्यांनी होर्डिंगबाजी करू नये फ्लेक्स आणि होर्डिंग लावल्यानं तिकिट मिळत नाही

येत्या दोन तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बारामती इथं एका कार्यक्रमात सांगितलं लिंगायत मोर्चा लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी लिंगायत समन्वय समितीतर्फे आज सकाळी प्ण्यातील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अभियंता दिवस ब्रॉडकास्ट इंजिनियरींग सोसायटीच्या पूणे शाखेनं आज आकाशवाणी पूणे केंद्रात अभियंता दिवसाचं आयोजन केलं होतं या निमित्त प्रसारण माध्यमांसाठी डिजिटल रुपांतरणाची गरज या विषयावर आयोजित एका विशेष सत्रात प्रसारणातील तांत्रिक सल्लागार शरद साधू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं

जयकर बंगला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारातील नूतनीकृत जयकर बंगल्याचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं यावास्तूविषयी बोलताना ते म्हणाले जयकर बंगला हा पुण्याचा एक वैभवाचा भाग आहे त्याला इतिहास आहे बॅरिस्टर जयकरांचं व्यक्तीमत्व पुणे विद्यापीठाशी त्यांचं नातं हा अतिशय सुरेख बंगला सार्वजानिक कार्यासाठी दिलेला तो अनेक संस्थांच्या ताब्यातून फिल्म अर्काईव्हमध्ये आला त्याचा अतिशय चांगला वापर होतो आहे

आणि म्हणून उत्तम तन्हेने त्याचे रिस्टोरेशन पुन्हा तशाच पद्धतीने केलेय याचा मला आतिशय आनंद होतोय इथे डिजिटल लायब्ररी आहे कुठल्याही फिल्म विशषक गोष्टींची येथे डिजिटल माहिती मिळू शकते येथे प्रत्यक्ष लायब्ररी आहे

पृथ्वीराज चव्हाण पूण्यासारख्या औद्योगिक नगरीत येऊन मुख्यमंत्र्यांनी उद्योगक्षेत्राबद्दल भाष्य करणं अपेक्षित होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर ब्र देखील काढला नाही मुख्यमंत्र्यांना मंदीबाबत काही घेणंदेणं नाही असा टोला माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पूण्यात एक पत्रकार परीषदेत लगावला

त्यामुळं इतर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याची सर्वाना कल्पना आली असेल असंही ते म्हणाले पुरस्कार गानवर्धन संस्था आणि उद्योजक तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणारा यंदाचा स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार संतूरवादक डॉ धनंजय दैठणकर यांना डॉ प्रभा अत्रे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला

नमस्कार